मुंबईत बऱ्याच मोठया भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात त्यांच्यासाठीही आयोगानं वीज दर कपात स्चवली आहे

प्ढील पाच वर्षांसाठी ही दर कपात लागू राहणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष आनंद क्लकर्णी यांनी दिली

मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत ही बैठक झाली कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि लॉकडाऊनमुळे विस्थापित कामगार आणि परराज्यातले अडकलेले कामगार यांच्यासाठी तातडीच्या उपाययोजनांबद्दल यावेळी चर्चा झाली संचार बंदीच्या काळात प्राध्यापकांनी विदयार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेदवारे अभ्यासक्रमांच्या अन्षंगानं माहिती प्रवणं तसंच पाठ्यक्रमान्सार चित्रफीत तयार करून ती इमेलव्हॅट्सअप दवारे उपलब्ध करून देणं विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निरसन करणं यासारख्या पर्यायांचा अवलंब करण्याचं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे ऑनलाइन पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक न्कसान टाळावं असं आवाहन सामंत यांनी प्राध्यापकांना केलं आहे जीवनावश्यक वस्तूंच्या प्रवठ्याबाबत तसंच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भैडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी तक्रारदारांनी संपर्क साधण्याचं आवाहन राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी केलं आहे दरम्यान रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज हा अन्न नागरी प्रवठा विभागाकड्न वितरीत करण्यात आलेला नाही सध्या समाजमाध्यमं आणि माध्यमांवरून अशा प्रकारचा बनावट अर्ज प्रसिद्ध केला जात आहे त्यात काहीही तथ्य काही नाही असा कोणताही निर्णय अन्न नागरी प्रवठा विभागाकडून घेण्यात आला नसल्यानं नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही अर्ज भरून देऊ नये असे आवाहन अन्न नागरी प्रवठा विभागानं केलं आहे देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही तांत्रिकदृष्ट्या भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं

इतर प्रगत आणि विकसित देशात ज्यांची लोकसंख्या तूलनेनं कमी आहे तिथे ही संख्या एवढ्याच काळात आठ हजारापर्यंत पोहोचली जनसहभाग आणि प्रतिबंधक उपायांमुळेच कोरोनाच प्राद्र्भाव आपण आटोक्यात ठेवू शकलो असं अग्रवाल यांनी सांगितलं

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात लागु देशात कोरोनाचा असलेल्या संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा कोणताही विचार नाही असं आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी आज स्पष्ट केलं संचारबंदीचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आणि बातम्या या निरर्थक आहेत ही अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन गौबा यांनी ट्विटरवरून केलं आहे दरम्यान प्ढील आदेश मिळेपर्यंत केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतून सूट देण्यात आली

अंधश्रद्धा च्कीचे समज आणि माहिती यांना पायबंद घालण्यात सामाजिक संघटनांची भूमिका मोलाची असते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे व्हिडीओ कॉन्फेरसिंगदवारे त्यांनी आज सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला

कोरोना विषाणू बद्दल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे

याशिवाय जे घरी अन्न बनव् शकतात त्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एक कोटींचा निधी पीएम केअर फंडासाठी देण्याची शपथ घेतली आहे

राज्याच्या पाणीप्रवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारीही एक दिवसाचे वेतन म्ख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहेत मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी म्ख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहे सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनीही एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे लातूरमध्ये रक्ताचा त्टवडा भासू नये यासाठी रक्ताच्या अकराशे पिशव्या संकलित करण्याचा संकल्प आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी केला आहे

राज्य राखीव पोलिस दलाच्या शंभर जवानांची एक तुकडी ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्येही नागरिकांचं रस्त्यावर उतरण्याचं प्रमाण कमी होत नसल्यानं राज्य राखीव पोलिस दलाची त्कडी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं म्ंबईच्या ज्या भागात करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्या परिसरांचं जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या मॅपिंगमुळे त्या परिसराचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल यामुळे त्या भागातील नागरिकांवर लक्ष ठेवणं आणि कोरोनाला प्रतिबंध करणं सोपे होणार आहे मुंबईच्या विविध भागात कोरोनाचे संशयित आढळत आहेत त्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला

या भागात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली या भागात आता कोणालाही प्रवेश दिला जात नाही तसेच या भागातील राहिवाशानाही बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे

मुंबईत अफवा पसरवून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला आज पोलिसांनी अटक केली पठाणवाडी इथं राहणाऱ्या या व्यक्तीनं वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवली अशी माहिती पोलीस उपय्क्त संग्रामसिंह निशानदार यांनी दिली ब्लढाण्यातल्या एका व्यक्तीचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर हा रुग्ण राहत असलेल्या परिसराच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत

अहमदनगर जिल्ह्यात दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर ते राहिले त्या मुकुंदनगर भागातले रस्ते प्रशासनाने सील केले महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी या भागात घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयातल्या आयसोलेशन कक्षात रात्री कोरोनाचे आणखी तीन संशयित रुग्ण दाखल झाले त्यातले दोघे म्र्तीजाप्रचे तर एक जण अकोटचा आहे

गेल्या आठवड़यात मोठ्या तेजीत असलेले देशातले शेअर बाजार आज पून्हा मोठ्या प्रमाणात घसरले

वित आणि बँकिंग सेवा क्षेत्रासह वाहन उदयोगातले समभाग आज मोठया प्रमाणात कोसळले जगभरात मंदीची सुरुवात झाल्याची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेली घोषणा आणि कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या वाढत असलेल्या धोक्यामुळे बाजाराने गेल्या आठवड़यात जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पॅकेजकडे दुर्लक्ष केल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले जगभरातल्या बहतांश देशात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या